अशा प्रकारचं घोषणापत्र हे आदर्श आचार संहितेचाच एक भाग असल्याचा निर्वाळा आयोगानं दिला आहे यामुळे राजकीय पक्षांना निवडणुकीच्या घोषणेनंतर नियमांचं पालन करणं आवश्यक आहे

या पहिल्या यादीनुसार नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी लोकसभा मतदार संघातून जीवा गावित यांना उमेदवारी देण्यात आली आहे हा मतदार संघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत काल दिल्लीत बैठक झाली लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी अंतिम करण्यावर या बैठकीत चर्चा झाली

आज पक्षाध्यक्ष अमित शहा पक्षाच्या निष्कर्ष समितीची बैठक घेण्याची शक्यता आहे त्यानंतर उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे

अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी ही माहिती दिली

छत्तीसगडच्या पंडवानी गायिका तीजनबाई मुंबईले उद्योजक अनिलक्मार नाईक यांना पद्मविभूषण अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे माजी वैज्ञानिक नांबी नारायण तसंच लातूर इथले डॉ अशोक क्कडे यांना पद्मभूषण प्रस्कार देऊन गौरवण्यात आलं

या मेळाव्याला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे भाजप प्रदेश अध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे औरंगाबादचे पालकमंत्री एकनाथ शिंदे समन्वय समितीचे प्रमुख राज्यमंत्री अर्ज्नराव खोतकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित असतील

काल यासंदर्भात मंबईत मातोश्रीवर झालेल्या बैठकीतून तोडगा निघू शकला नव्हता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे सध्या या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असून राज्यमंत्री अर्जून खोतकर या जागेवरून यंदा लोकसभा निवडणूक लढवायला उत्सुक आहेत

आमचं हे बातमीपत्र न्यूज आॅन ए आय

वाहतूक समस्या लक्षात घेता जालना रेल्वेस्थानकालगत लवकरच भुयारी पुलाचं काम सुरू करण्यात येणार असल्याचं माल्या यांनी सांगितलं जालना रेल्वे स्थानकावरच्या पादचारी पूलासह फलाटांची उंची वाढवण्यात येणार आहे तसंच स्थानकात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असल्याचंही रेल्वे महाव्यवस्थापकांनी सांगितलं

आगीनं रौद्ररूप धारण केल्यामुळे शेजारच्या काही आस्थापनांचं नुकसान झाल्याचं वृत्त आहे अग्निशामक दलाच्या जवानांनी सुमारे दोन तास प्रयत्न केल्यानंतर ही आग आटोक्यात आली शॉर्टसर्कीट मुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे

परभणी लोकसभा मतदार संघातली परिस्थिती पाहता रस्ते पाणी आरोग्य बेरोजगारी या प्रश्नाकडे कायम दुर्लक्ष करण्यात आल्यानं सुविधांचा अभाव असल्याची टीका त्यांनी यावेळी केली

शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यासाठी आणि एकूणच देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी शेतकरी संघटनेनं प्रस्कृत केलेला जाहीरनामा स्वीकारण्यास जे उमेदवार तयार असतील त्यांना स्वतंत्र भारत पक्षातर्फे उमेदवारी देण्याचाही निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता आहे

यानंतर प्रणितचा अंतिम फेरीत चीनच्याच षी युकीसोबत सामना होईल विभागीय हातमाग कापड स्पर्धेत विकी ढालकरी आणि लबिका गिराम यांनी विभागून प्रथम क्रमांक पटकावला आहे औरंगाबादचे अपर विभागीय आयुक्त डॉ विजयक्रमार फड यांच्या अध्यक्षतेखाली समितीने स्पर्धकांची निवड केली

स्पर्धेत द्वितीय क्रमांक अरुण भोसले तालेब गिराम आणि तृतीय क्रमांक विकास पसारे नेहा ढालकरी यांनी पटकावला विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि पृष्पग्रच्छ देऊन गौरवण्यात आलं

प्राचार्य डॉ नागनाथ पाटील यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन झालं तर डॉ